प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पोर्तुगालचे अध्यक्ष मार्सेलो रिबेलो डी सौसा यांच्याशी शिष्टमंडळ स्तरीय चर्चा करणार कोलकाता श्वे पूर्व पश्विम मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचं रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन

ते काल नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते

केंद्र सरकार संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आपत्कालीन स्थिती उद्भवलीच तर त्यासाठी औषधांचा पुरेसा साठीही उपलब्ध आहे असं त्यांनी सांगितलं

त्याचबरोबर कोरोना विषाणूव्या संसर्गाची खात्री करण्यासाठी आवश्यक नमुना चाचण्यांसाठी मालदीव आणि अफगाणिस्तानला तर रुणांच्या व्यवस्थापनासाठी भुतानला भारतानं मदतीचा हात पुढे केला असल्याची माहिती त्यांनी दिली सीमा भागात सातत्यानं लक्ष ठेवलं जात आहे तसंच विमानतळावरच्या तपासणी यंत्रणाही सुरु असल्याची खात्री करुन घेतली जात आहे प्रधानमंत्री कार्यालयासह त्रिर संबंधित मंत्रालयाचंही परिस्थितीवर लक्ष आहे असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं

कोरोना विषाणूमुळे बाधित चीन मधल्या वुहान शहरातून भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी एअर डिया आणि आरोग्य मंत्रालयानं केलेल्या कामाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे बचाव मोहिमेतील सहभागी सदस्यांच्या नावं प्रधानमंत्र्यांनी तसे विशेष पत्र जारी केलं आहे वुहान शहरातून भारतीयांना आणण्यासाठी एअर डियानं आपत्कालीन मोहिम राबवली होती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पोर्तुगालचे अध्यक्ष मासेलो रिबेलो डी सौसा यांच्याशी नवी दिल्ली क्वे शिष्टमंडळ स्तरीय चर्चा करणार आहेत पोर्तुगालचे अध्यक्ष राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही भेटणार असून राष्ट्रपती भवनात त्यांच्या स्वागतासाठी मेजवानी आयोजित केली आहे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडूही पाहुण्यांची भेट घेणार आहेत डी सौसा चार दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी काल नवी दिल्लीत पोचले त्यांच्या या दौऱ्यात दोन्ही देश उभयपक्षी संबंधातल्या प्रगतीचा आढावा घेतील तसंच सहकार्याला नव्या बाबींवर चर्चा करतील कोलकात्यात पूर्व पश्चिम मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याहस्ते काल संध्याकाळी झालं सॉल्ट लेक सेक्टर पाच आणि सॉल्ट लेक क्रीडागार या दरम्यान सुमारे सहा किलोमीटरवर मार्गावरची ही सेवा प्रवाशांसाठी आजपासून सुरु होत आहे

यावेळी पश्विम बंगाल साठी त्यांनी अन्य रेल्वे योजनाही कार्यान्वित केल्या

पाण्याखालून जाणारा हा देशातला पहिलाच रेल्वेमार्ग ठरणार आहे हुगळी नदीखाली बांधलेल्या विवरातून हा रेल्वेमार्ग जाणार आहे दिल्ली निवडणुकांचे निकाल म्हणजे नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय लोकसंख्या सूची यावर जनतेनं दिलेली प्रतिक्रिया नाही असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे एका खाजगी वृत्तवाहिनीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते निवडणूक प्रचारादरम्यान विवादात्मक शेरेबाजी व्हायला नको होती आणि भारतीय जनता पार्टीनं त्यापासून स्वतःला दूर ठेवल्याचंही ते म्हणाले

जम्मू कश्मीरमधे प्रत्येक गटातल्या रिक्त पदांसाठीची पंचायत निवडणूक पुढच्या महिन्यात होणार आहे जम्मू विभागासाठी चार टप्प्यात तर कश्मीरसाठी आठ टप्प्यात ही निवडणूक होईल असं जम्मू कश्मीरच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं

त्यासाठी मतपेटीचा वापर केला जाणार आहे असं त्यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं स्वयंपाकाच्या गॅसचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या दरानुसार ठरतात आणि नुकतीच त्यात झालेली वाढ आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या मोठ्या दरवाढीमुळे झाली आहे असं स्पष्टीकरण केंद्र सरकारनं दिलं आहे

मात्र स्वयंपाकाच्या गॅसवर दिल्या जाणाऱ्या अनुदानात सरकारनं वाढ केली असल्यानं ग्राहकावरचा त्याचा बोजा हलका झाला असल्याचं पेट्रोलियम मंत्रालयानं म्हटलं आहे पाचव्या वित्त आयोगानं संरक्षण आणि अंतर्गत सुरक्षा विषयक पाच सदस्यीय गटाची स्थापना केली आहे आयोगाचे अध्यक्ष एन के सिंग हेच या गटाचे प्रमुख असतील त्रेर सदस्यांमधे गृह आणि संरक्षण विभागाच्या सचिवांचा समावेश असेल संरक्षण आणि अंतर्गत सुरक्षेकरता निधी पुरवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्थेची गरज आहे का याबाबत ही समिती अभ्यास करणार आहे गरज असेल तर ही व्यवस्था कशी चालवता येईल याबाबतही ही समिती विचार करेल

सुनाक हे पाकिस्तानच्या साजीद जावीद यांची जागा घेतील भारतीय वंशाचे आणखी एक खासदार अलोक शर्मा यांची ब्रिटनच्या मंत्रिमंडळात उद्योग सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली आहे या दोघांच्या नियुक्तीमुळे ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरीस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळात समावेश झालेल्या भारतीय वंशाच्या खासदारांची संख्या तीन झाली आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जिणवर हल्ला करण्यापासून रोखण्याचा ठराव काल रात्री अमेरिकी सिनेटनं मंजूर केला जिणवर हल्ला करण्यासाठी प्रतिनिधी गृहाची संमती ट्रम्प यांनी घ्यावी असं या ठरावात म्हटलं आहे

नेदरलंडमध्ये सुरू असलेल्या रॉटरडॅम खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा कॅनडाचा साथीदार डेनिस शापोव्हालोव्ह या जोडीनं पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे

उपांत्य फेरीतली त्यांची प्रतिस्पर्धी जोडी अद्याप निशित झालेली नसून हा सामना शनिवारी होईल

त्या काल नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होत्या

या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं

जम्मू कश्मीर मधल्या पूंछ जिल्ह्यत सुरक्षादलांनी दहशतवाद्यांचे अड्डे उद्दवस्त केले असून तिथून शस्वास्वांचा साठा जप्त केला आहे कुनाईयान कुं विशेष दलांनी ही कारवाई केली राष्ट्रीय रायफलच्या सैनिकांनीही या मोहिमेत भाग घेतला

ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ आणि उर्जा आणि संसाधन संस्थेचे माजी प्रमुख आर

पाचुरी यांचं दीर्घ आजारानं निधन झालं

पाचुरी यांच्यावर अलिकडेच हृदय शस्त्रक्रिया झाली होती पाचुरी यांच्या निधनाबद्दल उर्जा आणि संसाधन संस्थेनं शोक व्यक्त केला आहे

या शिष्टमंडळानं जम्मू आणि कश्मीरचे नायब राज्यपाल गिरीशचंद्र मुर्मू यांच्यासह मुख्य सचीव बी

आर सुब्रम्हण्यम आणि वरीष्ठ प्रशासकिय अधिकाऱ्यांची भेट घेतली